एस

या प्रक्षणिपची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात यईके असं झेचखिहाय्यक संचालक बी

त्यावछी विजय दौडीची मशालही प्रज्वलित करण्यात आली

विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून भरून काढण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या शिष्टमंडळाशी मुंबई त चर्चा करताना काल ते बोलत होते या आरक्षणामुळे खुल्या गटातल्या ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना पूर आला आहे जगबुडी नदीनं आज सकाळी सात मीटरची धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सकाळी साडेनऊ वाजल्यापासून थांबविण्यात आली आहे परशुराम घाटात दरड कोसळल्यानं महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे वाशिष्टी नदीला पूर आल्यानं चिपळूण शहरात सखल भागात पाणी शिरलं असून मुंबई गोवा महामार्गावरच्या बहादूर शेख नाक्यावरील पुलाला पुराचं पाणी स्पर्श करू लागलं आहे त्यामुळे चिपळूणमध्येही महामार्गावरची वाहतूक थांबविण्यात आली आहे लंडन थे आयसीसी विश्वचषक क्रिक्टी स्पर्धेत काल झालखी रोमांचक सामन्यात उलडनं सुपर ओव्हरमध उत्यूझीलंडचा पराभव करत प्रथमच विश्वचषकाला गवसणी घातली